राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नवनिर्वाचित मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

शिवसेनेच्या को विातून संजय राठोड गुलाबराव पार्टील अनिल परब उदय सामंत आदित्य ठाकरे दादा भुसे संदीपान भुमरे शंकरराव गडाख अब्दुल सत्तार शंभुराजे देसाई बच्चू कडू राजेंद्र येड्रावकर आदी आमदारांनी पद आणि गोपिनियतेची शपथ घेतली रत्नागिरी नगराध्यक्षपद पो निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली

सावंतवाडी नगर परिषद अध्यक्षपदाच्या पोर्निवडणुकीत भाजपचे संजू परब विजयी झाले आहेत

सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर ही मतमोजणी झाली

नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापुर नगरपरिषदेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोधींवडणुकीत काँग्रेस आणि भाजपानं र्कत्याकी एक जागा जिंकली आहे आज मतमोजणी झाल्यानंतर प्रभाग सहा अ मधुन कॉप्रेसच्या सुरेखा प्रकाश जगदाळे या विजयी झाल्या आहेत

कोल्हापूर जिल्ह्यात नव्यानं अस्तित्वात आलेल्या चंदगड नगरपंचायतीच्या पहिल्याच नगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंप्रेसच्या प्राची कालेकर या विजयी झाल्या आहेत

अमरावती जिल्ह्यात मोर्शी ॐ राष्ट्रवादी काँप्रेसच्या मेघना मडघे निवडून आले

हिंगोली जिल्ह्यात कंळमनुरी पंचायत समितीच्या सभापती काँप्रेसच्या पंचफुला बेले तर उपसभापती मंजुशा राजेगोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे

लिहिता वाचता येत नसल्यानं या आदिवासींना परवाना मिळत नव्हता

नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यातल्या वाडी मुक्त्यारपूर श्रिले स्वातंत्र्य सैनिक साहेबराव जगदेवराव देशमुख यांच काल निधन झालं

साहेबराव देशमुख यांनी निजामाच्या विरोधात झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता

चालकाला डुलकी लागल्यानं कार दुभाजकावर आदळली आणि त्या दुभाजकाची सळी डाव्या बाजूनं कारमध्ये घुसल्यानं दोघांचा जागीच मृत्यु झाला जखमींना पनवेलमधील रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

येताना त्यांनी कार भाड्यानं घेतली होती वरळी नाका खिल्या शिवसेना शाखेत नववर्ष रक्तदान शिबिरानं साजरं होणार आहे मुंबई महापालिकेचे नामनिर्देशित नगरसेवक अरविंद भोसले यांनी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे शिबिराला महापालिकेच्या नायर रुग्णालय रक्तपेढीचं सहकार्य लाभणार आहे